सरकारांना दिले उदयोन्मुख उद्योगांना करसवलतीचा फायदा घेता यावा याकरता स्टार्टअप चे नियम शिथिल

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी होत आहे यानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त शिवरायांना आदरांजली वाहिली आहे साहस आणि शौर्यांचं प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांची युद्धकला प्रशासकीय कौशल्य आणि महिलांप्रती असणारा सन्मान अनुकरणीय आहे त्यांचं कार्य प्रत्येक भारतीयाला निरंतर प्रेरणा देत राहील असं उपराष्ट्रपतींनी ट्विटरवरून म्हटलं आहे सत्य आणि न्यायासाठी लढलेले शिवाजी महाराज एक आदर्श शासक आणि सच्चे देशभक्त होते असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून आदरांजली वाहताना म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज मुंबईत शिवाजी पार्क शिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरपालिका आयुक अजॉय मेहता आणि तिर मान्यवर उपस्थित होते त्यानंतर राज्यपालांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन तेथे पूष्पाजंली वाहिली विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी तिर मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राज्यभर शिवजयंतीचा उत्साह दिसून आला शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवाजी महाराजांच्या विविध पुतळ्यांवर हेलिक्सिटरनं पुष्पवृष्टी करण्यात आली राज्यात त्विरत्र होत असलेल्या कार्यक्रमांच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध संघटनानी यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेत अनेक मंडळांनी मिरवणुका रद्द केल्या आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं गेल्या आठवड्यात पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले या घटनेचे पडसाद यंदा शिवजंयती आयोजनावर उमटले दरम्यान शहरातील विविध भागात आज तिरंगा ध्वजांसह मोटरसायकल रस्ती काढण्यात आल्या तर सायंकाळी शहिदांना अभिवादन म्हणून सामूहिक मशाल रस्ती काढण्यात येत आहे अनेक मंडळांनी मिरवणूक फलकांसाठीचा निधी शहिदांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय जाहीर केला

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आज शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती सोहळा पार पडला या कार्यक्रमात खासदार संभाजी छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी महाराष्ट्र सदनातून काढलेल्या भव्य शोभा यात्रेत दिल्लीतील स्थानिक मराठी शाळांचे विद्यार्थी मोठया प्रमाणात सहभागी झाले होते या शोभा यात्रेचा समारोप प्दिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणावर झाला

श्रीनगरच्या सेना मुख्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती देण्यात आली पाकिस्तानतले जम्मू कश्मिरचे नेते या हल्ल्याच्या मागे असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल के एस ढिलॉन यांनी दिली हा संपूर्ण कट पाकिस्तानात शिजला असून त्याला स्थानिक आयएसआय एजंटांनी मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं देशात होणा या विविध अतिरेकी कारवायांमध्ये कथित सहभाग असलेल्या आणि म्हणून बंदी घातलेल्या सिमी अर्थात स्ट्रडण्ट्स उलामिक मूवमेंट ऑफ डियाच्या निधी आणि जागावापरावर टाच आणण्याचे अधिकार केंद्रानं राज्य सरकारांना दिले आहेत बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिमीवर असलेली बंदी आणखी पाच वर्ष वाढवण्यात आली आहे

महाराष्ट्र मध्यप्रदेश तामिळनाडू तेलंगण केरळ आणि दिल्ली खेल्या पोलीसांनी सिमीच्या सफदर नागोरी अबू फ्जिल या प्रमुख नेत्यांसह विरांच्या विरोधातील प्रकरणांची सविस्तर माहिती गृहमंत्रालयाला दिली आहे उदयोन्मुख उद्योगांना करसवलतीचा फायदा घेता यावा याकरता केंद्रसरकारनं आज स्टार्टअप च्या व्याख्येत बदल केले आहेत

ही सवलत मिळवण्यासाठी स्टार्टअप उद्योगांना उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाकडे अर्ज करावा लागेल

मुंबई शेअर बाजारातली घसरण आज सलग नवव्या सत्रात कायम राहिली

मराठवाड्यात तापमानात किंचित वाढ तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात किंचित घट झाली आहे